महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं विधानसभेत सोळा हजार एकशेवीस कोटी रुपयांच्या प्रवणी मागण्या सादर केल्या

प्ढच्या दोन दिवसात या प्रवणी मागण्यांवर चर्चा होईल आणि त्यानंतर त्या मंजूर केल्या जातील काँग्रेस नेते राहल गांधी यांनी वीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद दोन्ही सभागहांमधे उमटले विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी याबाबत स्थगन प्रस्ताव दिला यासंदर्भात निवेदन करताना फडनवीस यांनी सावरकरांबाबत केलेला उल्लेख कामकाजात न घेण्याची सुचना विधानसभा अध्यक्षांनी केली त्यावरून विरोधी पक्षानं जोरदार घोषणाबाजी करून निषेध दर्शवला या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दोनवेळा स्थगित करावं लागलं शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये हेक्टरी मदतीचं आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं प्सल्याची टीकाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी सुभाष देसाई तर विरोधी पक्षनेते पदी प्रवीण दरेकर यांची नियुक्ती झाल्याची घोषणा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली भारताच्या सरन्यायाधीशपदी शरद बोबडे यांची निय्क्ती झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा प्रस्तावही विधानपरिषदेनं आज मंज्र केला विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी गोपीकिशन बाजोरिया प्रकाश गजभिये अनंत गाडगीळ रामदास आंबटकर श्रीकांत देशपांडे यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली शिवाजीराव दतात्रय पाटील यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मंजूर केला

यवतमाळमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले की भाजपानं तीन वर्ष तर शिवसेनेनं दोन वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं हा आपला प्रस्ताव भाजपानं मान्य केला असता तर भाजपाला सरकारबाहेर रहावं लागलं नसत चंद्रपूर जिल्ह्यात पंचायत समिती सभापतीपदांच्या आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली

अन्सूचित जमातीसाठी तीनपैकी दोन पदे महिलांसाठी राखीव आहेत

रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडण्कीमध्ये भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मुकंद जोशी यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज आज द्रपारी मागे घेतल्यानं ही निवडणूक चौरंगीच होणार असल्याचं निश्चित झालं भाजपातर्फे जिल्हाध्यक्ष एड दीपक पटवर्धन शिवसेनेचे प्रदीप साळवी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे मिलिंद कीर आणि मनसेचे रूपेश सावंत असे चार उमेदवार आता रिंगणात उरले आहेत

अन्नपदार्थांचे दर वाढल्यामुळे ही वाढ झाल्याचं आज जाहीर झालेल्या शासकीय आकडेवारीत म्हटलं आहे सुधारित नागरिकत्व कायदयाच्या विरोधात आंदोलन करणा या नवी दिल्लीतल्या जमिया मिलिया आणि एएमयुच्या विदयार्थ्यांना महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाठिंबा मिळत आहे मुंबईत टाटा इन्स्टिटयुट ऑफ सोशल सायन्सेच्या विदयार्थ्यांनी संस्थेच्या बाहेर सरकारविरोधी घोषणा दिल्या

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठातल्या विदयार्थ्यानी घोषणाबाजी केली पोलिसांनी आंदोलनकर्त्या विदयार्थ्यावर बळाचा वापर केल्याचा आज राष्टवादी काँग्रेसनंही निषेध केला शांततापूर्ण मार्गानं चाललेल्या आंदोलनाला हिंसक वळण कसं लागलं याची चौकशी करायला पाहिजे असं पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईत सांगितलं उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सिंग सेंगर याला दिल्लीतल्या न्यायालयानं आज दोषी ठरवलं या खटल्यातला दसरा आरोपी शशी सिंग याला मात्र न्यायालयानं निर्दोष ठरवलं सेंगरच्या शिक्षेबाबत न्यायालय येत्या बुधवारी य्क्तिवाद ऐकणार आहे भारतीय दंड संहिता तसंच पोक्सो कायदयाच्या कलमांतर्गत त्याला दोषी ठरवलं आहे पोक्सो कायदयाअंतर्गत जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते कोटयावधी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात आज इडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्याविरुदध आरोपपत्र दाखल केलं मनीलाँड़िग प्रतिबंधक कायदयाअंतर्गत स्थापन झालेल्या विशेष न्यायालयात इडीनं हे सात हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं या दोघांना आधी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागानं अटक केली तर इडीनं त्यांना ऑक्टोबरमधे ताब्यात घेतलं

राज्य सरकारच्या नोकर भरती प्रक्रियेत वापरलं जाणारं महापोर्टल पूर्णपणे बंद करण्यात यावं या मागणीसाठी आज नांदेड इथं महात्मा फुले प्तळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर स्पर्धा परिक्षा संघर्ष समितीच्या वतीनं मोर्चा काढला होता

वर्धा शहरातल्या अंबिका चौकातील दोन द्कानांना काल मध्यरात्री अचानक आग लागली

ऊर्जा ग्राहकोपयोग वस्तू आणि वाहनउदयोग क्षेत्रातल्या समभागांना आजच्या घसरणीचा फटका बसला परभणी जिल्ह्यात डीपी खराब असल्यानं वारंवार वीजप्रठा खंडित होत आहे त्यामुळे शेतीला पाण देता येत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत या प्रश्नावर आज महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन केलं

कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात हवामान कोरडं होतं मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या त्लनेत उल्लेखनीय वाढ झाली